देशाची उर्जाविषयक गरज भागवण्यासाठी भूगर्भ वायूचा हिस्सा चार पटींनी वाढविण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

जम्मू काश्मीरातील नगरोटा हल्ल्यावरून भारतानं पाकिस्तानला ठणकावलं

प्रमाण हिंदी भाषेत ळ अक्षराचा समावेश करण्याची तीन मराठी साहित्यिकांची पंतप्रधानांकडे मागणी पंतप्रधान सध्याच्या साथीच्या आजारामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदलांची नोंद झाली असून भारतीय उर्जा क्षेत्रात वाढ उद्योजकता आणि रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगरमधील अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते देशातील ऊर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारत भूगर्भ वायुचा वाटा चारपट वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले

जागतिक संकटाच्या काळात पदवी मिळवणे हे विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान आहे परंतू जागतिक आव्हानांपेक्षा विद्यार्थ्यांची क्षमता बऱ्याच मोठ्या आहेत तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीच्या जाणीवेचं संधीत रूपांतर करण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले हे विद्यापीठ आणि गांधीनगर यांच्यामधील दीड दशकातील सहवास लक्षात ठेवून पंतप्रधान मोदींनी गुजरात सरकारला पेट्रोलियम ते ऊर्जा क्षेत्रापर्यंत विद्यापीठाची व्याप्ती वाढविण्यास सांगितले त्यासाठी आवश्यक असल्यास कायदा बदलण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली तत्पूर्वी मोदी यांच्या हस्ते विविध सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं

आदि सुविधांच उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी उद्योगपती मुकेश अंबानी उपस्थित होते

भारत हवामान बदलांवर सतत काम करत असल्याचं जावडेकर यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे

पी ए सरकारच्या काळात झालेल्या टू जी स्पेक्ट्रम मधील घोटाळ्यावरून कॉंग्रेस आणि डी एम के या पक्षांवर टीका केली तर केंद्र सरकारकडून तामिळनाडूत केल्या जात असलेल्या विकास कामांचा उल्लेख शहा यांनी यावेळी केला दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्तारूढ ऑल इंडिया आण्णा द्रमुक मुन्नीत्र कळघम पक्ष भाजपाबरोबर राहील अशी घोषणा पक्षाचे समन्वयक आणि उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम केली आहे तर भविष्यातील निवडणुकातही भाजपाबरोबर आपली युती राहील असंही त्यांनी सांगितलं

पाकिस्तानने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय देणं आणि दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याचं धोरण तातडीने थांबवावे असे भारताने ठणकावले आहे पाकिस्तानने आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या आणि द्विपक्षीय संबंधांबाबतची बांधिलकी पूर्ण करावी तसच दहशतवादाविरूद्धच्या लढाईत भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहे हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे असा इशाराही भारताकडून देण्यात आला आहे नगरोटामध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडील जप्त केलेल्या बऱ्याच वस्तू या पाकिस्तानच्या असल्याचं समोर आलं आहे यात दहशतवाद्यांकडे असेला रेडिओ मोबाइलवरील मेसेजेस शूज आणि दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे पुरावे आहेत जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या जिल्हा विकास परिषद निवडणुकांमध्ये दहशतवाद्यांना व्यत्यय आणायचा होता असे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केलं आहे

सर्वांसाठी घर या महत्त्वाकांक्षी योजनेचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने वेगानं काम सुरू असल्याचं ते म्हणाले

मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करणारं नवीकरणीय ऊर्जा हे अग्रणी क्षेत्र असल्याचं त्यांनी सांगितलं

यासह देशभरातील कोविडच्या परिस्थितीचा हा गोषवारा

युरोप आणि अमेरिकेत वाढत असलेल्या कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रसार नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं भारत योग्य ती सर्व पावलं उचलत आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी एन अश्वथ नारायण यांनी बंगळूरू इथं काल तंत्रज्ञान परिषदेदरम्यान माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली याबरोबरच कर्नाटक हे देशातलं गुंतवणूक आकर्षित करणारं प्रमुख राज्य ठरलं आहे असंही ते म्हणाले

अशा प्रकारे दूरचित्रवाणीला जनतेची मतं जाणून घेणं माहिती देणं मार्गस्थ आणि प्रभावित करणे यासाठी एक प्रमुख साधन म्हणून ओळखले गेले आणि समकालीन जगात संप्रेषण आणि जागतिकीकरणाचे प्रतिनिधित्व ते करत आहे अशाप्रकारे माहिती प्रदान करण्यासाठी आणि जनतेच्या मतांवर प्रभाव टाकण्याकरिता दूरचित्रवाणी हे मुख्य माध्यम म्हणून स्वीकारले गेले होते

या कार्यक्रमाचे औचित्य साधून जीवनाचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर नायकांना आज राष्ट्रीय युद्ध स्मारक या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि एन सी सी चे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी एन

च्या वतीने पुष्पहार अर्पण केले

सी सी च्या छात्रांनी निःस्वार्थपणे सहभाग नोंदवला असल्याचं प्रतिपादन डॉ अजय कुमार यांनी यावेळी केलं एक भारत श्रेष्ठ भारत आत्मनिर्भर भारत आणि फिट इंडिया स्वच्छता अभियान डिजिटल साक्षरता आंतरराष्ट्रीय योग दिन आदि उपक्रमांविषयी जनजागृती करण्यात एन सी सी न मोलाची भूमिका बजावली आहे

ळ च्या वापराबाबत केंद्र सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्रातील तीन मराठी साहित्यिकांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे त्याविषयीचा हा वृत्तांत ध्वनी माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख डॉ नागनाथ कोतापल्ले आणि डॉ सदानंद मोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे

केंद्र सरकारने आपल्या कार्यालयीन भाषेत अर्थात प्रमाण हिंदीमध्ये हा वर्ण समाविष्ट केला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे या वर्णाच्या प्रत्यक्ष वापराची अंमलबजावणी केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आणि रेल्वे टपाल बँका अशा ठिकाणी त्वरित व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नामकरण उर्दू आणि उत्तर प्रदेशी हिंदीत तिलक असे झाले आहे मात्र हिंदी समुहाच्या विविध लोकभाषांमध्येच ळ हा उच्चार असल्याने आणि केंद्र सरकारच्या कार्यालयीन हिंदीनेही तो आता त्यांच्या वर्णमालेत समाविष्ट केला असल्याने यापुढे त्यांचे नामकरण तिलक असे करू नये असे सुचवण्यात आले आहे आवश्यक असल्यास त्यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करून घ्यावी आणि या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याचीही दक्षता घेतली जावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे

जीवनावश्यक सुविधा वगळता अन्य सर्व सेवा येत्या सोमवारपासून बंद राहणार आहेत

दुसरी लाट धोकादायक असून ती आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉक्टर तेरेसा ताम यांनी म्हटलं आहे व्यक्तींशी थेट संपर्क येईल असे व्यवहार कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान जस्टीन त्रूजो यांनी कॅनडावासियांना केलं आहे निधन प्रख्यात तेलगू कवी आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक शेख खाजा हुसेन यांचे आज हैदराबाद इथं निधन झाले

देवीप्रिया नावाने ते ओळखले जात होते देवीप्रिया यांनी तेलगू आणि इंग्रजी वृत्तपत्र तसच तेलगू चित्रपटांसाठी अनेक पुरस्कारप्राप्त गाणी लिहिण्यामध्ये त्यांच योगदान राहीलं आहे